कोरोना विरुद्वच्या लढ्यात डॉक्टरांच्या मदतीसाठी चंद्रप्रच्या रुग्णालयात आध्निक मेडी रोवर रोबोट

ग्रीन झोन मधील गडचिरोली जिल्ह्यात आज पासून बाजारपेठ स्रू

अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या पार केली आहे असं असलं तरी डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे तिथे बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाणही जास्त आहे

तपासणी अहवाल नकारात्मक आलेल्या संषयिताना स्टी देण्यात येत आहे

चंद्रपुर जिल्ह्यात एक रुग्ण कोरोना बाधित असून या रुग्णाला शासकीय रुग्णालय नागपूर इथं पाठविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आल्याची माहिती चंद्रप्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ

अकोल्यात जाऊन ज्या डॉक्टरकडे शस्त्रक्रिया केली त्या डॉक्टर आणि त्यांच्या सहायकाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ब्लडाणा जिल्हयातील मलकापूर तालुक्यातील क्ंड शिवणी येथील तिन जणांना गेल्या दोन दिवसात आरोग्य विभागाने क्वारंटीन करून पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलविलं आहे या प्रकाराची माहिती अकोल्यावरुन मलकापूर आरोग्य विभागाला देण्यात आली सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने शेतक यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या खरीप हंगामात कृषी निविष्ठा प्रवठाधारकांनी कंपन्यांनी कृषी विभागाच्या सहाय्याने शेतक यांच्या बांधावर कृषी निविष्ठा देण्याचे नियोजन करावे अशा सुचना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या

त्यासाठी वेगळ्या चाचणीची गरज नाही

यात विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते त्यांनी कोरोना विषयक लढ्यात राज्य शासनाबरोबर आहोत असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केलं कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची सरकार गांभीर्याने दखल घेईल राज्यातील सायबर शाखेच्या पोलिसांनी कोरोना विषाणू प्रकरणी सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे अफवा आणि खोटी माहिती पसरवल्या प्रकरणी तिनशे ट्रेसष्ट गुन्हे नोंदवले आहेत या प्रकरणांमधे एकशे श्यहाण्णव व्यक्तींना आक्षेपार्ह छायाचित्र चित्रफिती आणि माहिती प्रसारित केल्या प्रकरणी अटक करण्यात आलं असल्याची माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली आहे कोरोना विरुद्वच्या लढ्यात डॉक्टरांच्या मदतीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडने बनवलेला आध्निक मेडी रोवर रोबोट आज पासून जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या सेवेत दाखल झाला आहे काल जिल्हाधिकारी डॉ क्णाल खेमनार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तयार झालेला हा रोबोट जिल्हा आरोग्य यंत्रणेला सुपूर्द केला रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी हा रोबोट मदत करणार भविष्यात यामध्ये काही सुधारणा करून नमुने तपासणीसाठी मदत करता येणार आहे कोरोना विषाणुचा प्रसार झपाट्याने होत आहे चंद्रप्र जिल्ह्यामध्ये एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला आहे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे मेडी रोवर रोबोटचा प्रम्ख उद्देश रुग्ण आणि मेडिकल अधिकारी यांचा कमीत कमी संपर्क यावा हा आहे हा रोबोट वायरलेस असून बॅटरी ऑपरेटेड आहे

तसेच रुग्णांना खाण्यापिण्याचे सामान मेडिसिन उपय्क्त सोयीस्विधा प्रवण्यासाठी हा रोबोट मदत करणार आहे टाळेबंदीमुळे राज्यात अडकलेल्या कामगारांना परत घ्यायला अनेक राज्य तयार नसल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली आहे अनेक राज्यांनी स्थलांतरित कामगारांबद्दल मनमानी निर्णय घेतल्याम्ळे परिस्थिती आणखी बिघडली असल्याचं काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या थोरात यांनी म्हटलं आहे स्थलांतरित कामगारांना परत आपल्या राज्यात पाठवण्यासाठी राज्य सरकार सर्व शक्य प्रयत्न करत असताना अनेक राज्य त्यांच्या कामगारांना परत घेत नसल्याचं आणि या संदर्भात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचे तपमान मोजले जाईल आणि कोरोनाच्या लक्षणांची चाचणी केली जाईल ही चाचणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून महापालिकेद्वारे मोफत केली जाणार आहे यामध्ये सर्दी ताप खोकला श्वास अडकणे यासारखी लक्षणं नसलेल्या व्यक्तींना प्रवासाची परवानगी दिली जाईल त्यामुळं स्थलांतरित व्यक्तींना डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणण्याची गरज नाही

उद्यापासून तीन दिवस ओरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे गडचिरोली जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे टाळेबंदीमुळे तब्बल दीड महिन्यापासून बंद असलेली सर्व दुकाने गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आजपासून सुरु झाली त्यामुळे कालपर्यंत निर्मनुष्य् असलेल्या गडचिरोली येथील बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ सुरु झाली